पुन्हा एकदा राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकुळ वंदेभारत विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी जगातील सर्वात मोठी मोहीम वंदे भारत मोहीम सुरळीतपणे सुरु आहे

यात रियाध ढाका कुवैत क्वालालंपूर सिंगापूर मनिला लंडन आणि नेवार्क या ठिकाणांचा समावेश आहे

समुद्र सेतू मोहिमेखाली मालदीव्जहून भारतीय नौदलाचं आयएनएस मगर हे दूसरं जहाज काल संध्याकाळी रवाना झालं ते उद्या संध्याकाळपर्यंत कोचीला पोहोचेल

ही दोन्ही जहाजं पुन्हा फेन्या करणार आहेत दरम्यान रेल्वेनं उद्यापासून अंशतः प्रवासी गाड्या सुरु करण्याचं जाहीर केलं आहे

टाळेबंदी लागू झाल्यापासून अशा प्रकारची ही पाचवी देशव्यापी बैठक असेल

देश टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करत असताना पुढील रुपरेषा आखण्याच्या दृष्टिने ही बैठक महत्वाची आहे काही राज्य सरकारांनी रेड ऑरेंज आणि ग्रीन झोन्सची फेररचना करण्याची मागणी केली आहे कॅस बैठक केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत काल विडीयो कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली वंदे भारत मोहिमेखाली परदेशातून येणाऱ्या भारतियांना राज्यांनी दिलेल्या सहकार्याची गौबा यांनी नोंद घेतली अधिकाधिक विशेष श्रमिक रेल्वेगाड्या चालविण्यासाठी राज्यांनी रेल्वेसोबत सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली

आर्थिक व्यवहार शिस्तबद्ध पद्धतीनं वाढवण्याची गरज असल्याचं राज्यांनी सांगितलं कोरोना संख्या कोरोना विषाणूच्या संक्रमणातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे

राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यात मोठया संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळंच पुण्याचाही हा अभ्यास केला जाणार असून त्याच्या निष्कर्षानुसार पुढील उपाययोजना केली जाणार आहे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूजन्य रोग संस्थेनं कोविड कवच या नावाचं पहिला देशांतरग्त अँटीबॉडी आधारित एलिसा चाचणी संच तयार केला आहे नोवेल कोरोना विषाणूच्या निदानासाठी देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच चाचणी संच असून त्याद्वारे कोरोनाची चाचणी अतिशय अचूक येण्याची अपेक्षा आहे आता राज्यातल्या कोविड संघर्षाच्या बातम्या थोडक्यात

जालन्याहून उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं जाण्यासाठी काल पहिली श्रमिक रेल्वे सुटली

नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढू लागली आहे

दरम्यान मालेगाव इथं कोरोना बधितांची संख्या वाढतच असल्यानं तिथं नवीन कोविड रुग्णालय बांधण्यात येणार आहे मुंबईतल्या लालबाग परिसरात कालपासून सात दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात येत आहे लालबागमधली सर्व दुकानं आणि आस्थापना बंद करण्यात आली असून या कालावधीत वैद्यकीय दुकानं उघडी असतील

रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात उरण आणि करंजा गाव पूर्ण सील करण्यात आलं असून कोरोनाबाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातही एकाच दिवशी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

हे उपक्रम कोणतंही साहित्य विकत नं आणता पूर्णपणे त्यांच्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून करण्यात आले होते

नांदेड जिल्ह्यात शेतकरी वर्ग हळूहळू खरिप हंगाम पेरणीच्या नियोजनास लागलेला दिसत आहे शेतीची आवजार जू शिवळा वखर दुंडी भरणीची काम सुरू झाली आहेत वर्षे भरात एकत्रीत टाकलेले जनावरांचे शेनखत उचलून शेतात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल ही माहिती दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पाच आणि भाजपाचे चार उमेदवार आहेत

नितीन राऊत यांनी काल प्रशासनाला दिल्या

टाळेबंदीत अनेक अडचणी असतानाही कंपनीच्या पाच कारखान्यांमधून विक्रमी खत उत्पादन केल्याबद्दल कंपनीचे अध्यक्ष मनोज मिश्रा यांनी उत्पादन विभागाचं अभिनंदन केलं आहे

कंपनीनं पीएम केअर्स निधीसाठी दीड कोटी रुपये अंशदान देखील दिलं आहे वन्यगणना अमरावती अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री यंदा केवळ वन कर्मचाऱ्यांद्वारे प्राण्यांची गणना करण्यात आली या गणनेसाठी मार्चपासूनच मचाण इत्यादि पूर्वतयारी करण्यात आली होती ती वाया जाऊ न देता प्राण्यांची आकडेवारी मिळवण्यात आली

मात्र हा राज्याभिषेक विधिवत पार पडला जाईल त्यात खंड पडू देणार नसल्याचं आश्वासन कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे भोसले यांनी दिलं आहे गर्दीच्या कारणावरून शिवभक्तांना मोठ्या संख्येनं रायगडावर येण्यास परवानगी मिळाली नाही तरी सर्वाना तो कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचं ते म्हणाले

नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देवस्थानचे प्रमुख विश्वशस्त विकास ढगे पाटील यांना देण्यात आले आहे

हुवामान राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात काल कुठे ना कुठे पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता तो खरा ठरवत वादळी वाऱ्यासह पावसाच्या बातम्या काल पहाटेपासूनच विविध जिल्ह्यातून यायला लागल्या गडचिरोलीत उजाडण्यापुर्वीच पावसाचा तडाखा बसला पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही पाऊस वादळाला सुरूवात झाल्याची बातमी आली नंतर दिवसभर कुठे पाऊस कुठे वादळ कुठे गारपीट अशा बातम्या येतच राहिल्या उस्मानाबाद जालना परभणी लातूरमध्ये या पावसानं मोठं नुकसान केल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे

अमरावती जिल्ह्यातही मेळघाटात पावसानं जोरदार तडाखा दिला आजही वऱ्हाड खान्देश पालघर ठाणे मंबई औरंगाबाद आणि जालना वगळता राज्याच्या इतर सर्व भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार